देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे प्ण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत काल ते वैज्ञानिकांशी बोलत हेते वैज्ञानिकांनी यावेळी विविध विषयांवर सादरीकरण केलं यात कृषी जैव तंत्रज्ञान तसंच नैसर्गिक स्रोतांचा शोध घेण्यासाठी स्वच्छ उर्जा साम्ग्री आणि उपकरणं अशा विविध विषयांचा समावेश होता

प्रधानमंत्र्यांनी वैज्ञानिकांच्या सादरीकरणाबददल त्यांची प्रशंसा केली

काल दिवसभर सी व्ही रामन सभागृहात प्रधानमंत्र्यांनी पोलीस अधिका याशी संवाद साधला

शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा निमलष्करी दलाचे अधिकारीही या परिषदेला उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परिषदेमधे सहभागी झाले आहेत

न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे समाजातल्या गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी कायदेशीर सेवा मोफत असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं

बोबडे यांनी सांगितलं की न्यायानं कधीही सूडाची भूमिका घेऊ नये कारण त्यामुळे न्यायव्यस्थेचं चारित्र्य नष्ट होतं

कामगार नेते दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांचे सामाजिक आणि आर्थिक विचार सध्याचं आर्थिक धोरण आणि धोरणात्मक निर्णयांसाठी आदर्श आणि दिशादर्शक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचार या विषयावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते महात्मा गांधी आणि पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्याकडून भारतीय आर्थव्यवस्थेसाठी स्वदेशी स्वातंत्र्य आणि स्वसंरक्षण याबाबतची प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले ग्रामीण आणि आदिवासी भागातील अर्थव्यवस्था बाम्बू शेती आणि जैव इंधन निर्मितीम्ळे नवी उभारी घेईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला देशाच्या अर्थव्यवस्थेला प्न्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच इतर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल त्या एका समारंभात बोलत होत्या

देशभरात मालाला मागणी वाढावी यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गेल्या दोन महिन्यात पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली कराचे दर वस्तू आणि सेवा कर परिषद ठरवेल असं त्यांनी स्पष्ट केलं

दलाल आणि व्यापा यांकडून होत असलेल्या कथित करचोरीप्रकरणी प्राप्तीकर विभागानं ही कारवाई केली

देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याला सक्तवसूली संचालनालयानं बजावलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द करायला मुंबई न्यायालयानं नकार दिला आहे विशेष पीएमएलए न्यायाधीश वी

बर्डे यांनी काल हा निर्णय दिला जिवाला धोका असल्यानं तसंच प्रकृती अस्वास्थ्यामुळे चोक्सी भारतात येऊ शकत नसल्याचं कारण चोक्सीच्या वकीलांनी दिलं होतं

झारखंड विधानसभा निवडण्कांच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग तसंच स्मृती इराणी आज विविध मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत झारखंडमुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन झारखंड विकास मोर्चाचे प्रम्ख बाब्लाल मरांडी आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष स्देश महातो हेदेखील सभा घेणार आहेत

नागरिकत्व स्धारणा कायद्याबद्दल समाजमाध्यमांवर फिरणारी माहिती च्कीची आणि दिशाभूल करणारी असून त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन आसाम पोलीसांनी केलं आहे या कायद्याच्या अन्षंगानं द्वेष पसरवणारे संदेश आणि खोट्यानाट्या बातम्या समाजकंटक पसरवत असल्याचं आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी ट्वीटरवर केलं आहे बेळगाव सीमा प्रश्ना सोडवण्यासाठी राज्यसरकारनं केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमावाद ब याच वर्षापासून न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणात महाराष्ट्राची बाजू मांडणा या वकीलांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः चर्चा करणार असून ते ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशीही चर्चा करतील असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे

खतरनाक नक्षलवादी पार्वती सादमेकला महाराष्ट्र पोलीसांनी गडचिरोली जिल्ह्यात पकडलं भामरागडच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात की कार्यरत होती

न्कत्याच झालेल्या आदी महोत्सवात आदिवासींच्या मालाचा विक्रमी खप झाला होता स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरणा या इंटिग्रेटेड कमांड एण्ड कंट्रोल सेंटर अर्थात एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन काल हरियाणात ग्रुगारम इथं म्ख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री राव इंद्रजितसिंग यावेळी उपस्थित होते सार्वजनिक सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लवचिक वाहतूक व्यवस्थापन स्मार्ट पार्किंग पाणी प्रवठा आणि व्यवस्थापन प्रदूषण निरिक्षण आणि नियमन मालमत्ता कर भरणं तसंच मालमता व्यवस्थापन अशा विविध सेवा सुविधांमधे अदययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुधारणा करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे

भारताच्या जलतरणपटूंनी कालच्या सातही स्पर्धांमधे पदकं मिळवली